नियमित तसंच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी आणि सल्लागार पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट ट्राउझर पॅन्ट तर महिला कर्मचाऱ्यांनी साडी चुडीदार कुर्ता ट्राउझर पॅन्ट शर्ट तसंच आवश्यकता असल्यास द्पट्टा असा पेहराव ठेवावा खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातून एकदा दर शक्रवारी खादी कपड्यांचा पेहराव असावा महिलांनी कार्यालयात शक्यतो चप्पल सॅन्डल बूट शूज यांचा तर पुरुषांनीही बूट शूज सॅन्डलचा वापर करावा आपला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा याची दक्षता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना याबाबत जारी परिपत्रकात करण्यात आल्या आहेत कार्यालयात जीन्स आणि टी शर्टचा वापर टाळावा गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्र छापलेले कपडे घालून कार्यालयात येऊ नये तसंच कार्यालयात स्लीपरचा वापर करू नये असं या परिपत्रकात नमूद आहे

त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी सांगितलं

दरम्यान राज्यात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे

आयुष मंत्रालयाकडून आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली आहे मात्र या शस्त्रक्रिया फक्त तज्ज्ञ शल्यचिकित्सक करु शकतात या परवानगी मुळे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं असं मत आयएमएन व्यक्त केल आहे औरंगाबाद इथं बहतांश वैद्यकीय व्यावसायिकांनी काल बंद पाळला शहरातल्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवरचे उपचार तसंच अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण विभागही काल बंद असल्याची माहिती आयएमएच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ संतोष रंजलकर यांनी दिली नांदेड इथं आयएमएच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली डॉक्टरांच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं उस्मानाबाद जिल्ह्यातले डॉक्टर संपात सहभागी झाले मात्र आपत्कालीन सेवा सुरू होती असं आयएमएच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ सचिन देशम्ख यांनी सांगितलं मुंबईत महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी काल काळ्या फिती लावून काम केलं तर ठिकठिकाणच्या आयुर्वेदिक तसंच होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र आयुष मंत्रालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत गुलाबी फिती लावून काम केलं

थॅलेसेमिया तसंच सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम सिरीज या चर्चासत्राचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते सिकलसेलच्या रुग्णांना सातत्यानं रक्तांची आवश्यकता असते त्यांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सिकलसेल रुग्णांची स्वतंत्र रक्तपेढी सुरू करता येईल का याचा विचार करावा असंही गडकरी यांनी नमूद केलं

ते काल मंत्रालयात याबाबतच्या बैठकीत बोलत होते या बैठकीला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी तसंच अधिकारी उपस्थित होते चित्रपट मालिका ओटीटी यांच्यासह रंगमंच लोककला माहितीपट जाहिरातपट यासाठीही एक धोरण आखण्यात येत असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली

या विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली

बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या ई बार्टी या अॅपचंही आज लोकार्पण होणार आहे

दुपारी एक वाजेदरम्यान मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद इथं आगमन होईल चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गरवारे क्रीडा संकलावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चारही कामांचा शुभारंभ होईल दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईकडे प्रयाण करतील या कार्यक्रमासंदर्भात प्रशासनाच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आणि पोलिस आय़क्त निखील गुप्पा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

नागरिकांनी याठिकाणी न येता सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत या परिसरातली सर्वसामान्य वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन वाहतुक शाखेकडून करण्यात आलं आहे

मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही बिकट असून ही रक्कम राज्य शासनानेच भरावी अशी मागणी आमदार अतुल सावे यांनी केली आहे

काल जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांच्या आढावा बैठकीत देसाई बोलत होते

बीड जिल्ह्यात तीन जालना तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर औरंगाबाद उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

सोमवती यात्रेनिमित्त होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे

मंगळवारनंतरच भाविक गडावर जाऊ शकणार आहेत

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे महासंचालक डॉ तात्याराव लहाने आणि सचिव सौरभ विजय यांच्याशी चर्चा केली त्यानंतर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे

भरणे यांनी काल या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं शिंदे कूटंबियांना वन विभागातर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश यापूर्वी देण्यात आला आहे

स्वातंत्र्यसैनिकांची जन्मगावं स्मार्ट गाव म्हणून घोषित करावीत स्वातंत्र्य सैनिकांचे घर संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करावं खर्या तसंच पात्र स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटंबीयांना एकाच वेळी अनुदान रक्कम देऊन त्यांचा सन्मान करावा आदी मागण्या या पत्रकातून करण्यात आल्या आहेत राज्य सरकार तथा केंद्र सरकारनं या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे

पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची रात्रपाळी न लावण्यासाठी चांदणे यानं प्रत्येकाकडून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती

पूर्वी ही गाडी अंबाला सरहिंद सानवाल या मार्गाने धावत होती या गाडीचा राजपुरा आणि खन्ना इथला थांबा रद्द करण्यात आला आहे

दरम्यान आज ही गाडी दिल्ली ते अम्रतसर दरम्यान रद्द करण्यात आली आहे उद्या ही गाडी दिल्लीहूनच नांदेडला परणार आहे

या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड संघादरम्यान चार कसोटी पाच टी ड्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत पाच फेब्रवारीला पहिला कसोटी सामना चेन्नई इथं होणार आहे